काँप्रेस आणि राष्ट्रवादी काँप्रेससोबत राज्यात सत्ता स्थापन करण्यासठी आपण अनुकूल असल्याचं शिवसेनच्च अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट क्लिखाहक्रिकिलि मुर्खत बक्रिमीदर्शा बोलत होता हे तीनही पक्ष भिन्न विचारधारेचे असून ते एकत्र येऊन जर सत्ता स्थापन करणार असतील तर काही महत्वाच्या मुद्यांवर बोलणी आवश्यक असल्याचं ते म्हणाले लवकरच निर्णय घेऊन जनतेसमोर येऊ असं ठाकरे यांनी सांगितलं संख्याबळ दाखवण्यासाठी राज्यपालांनी वेळ वाढवून दिली नसल्याबद्दलही त्यांनी राज्यपालांवर टीका केली भाजप केश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती बिहारमध्ये नितीश कुमार रामविलास पासवान आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू या भिन्न विचारधारा असलेल्या नेत्यांसोबत भाजप सत्ता स्थापन करु शकत त्रिर शिवसेना का नाही असा प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केला किमान समान कार्यक्रम आणि त्विर काही मुद्यांवर शिवसेनेकडून सुस्पष्टता आल्यावरच आम्ही पुढील निर्णय घेऊ असं काल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पक्ष नेत्यांची काल मुंबईत बैठक झाली या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी सत्ता स्थापनेबाबत अद्याप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चा सुरु असल्याचं सांगितलं भाजपत्रि अनेक राज्यात मनमानी केली असं सांगून त्यांनी राष्ट्रपती राजवटीवरही टीका केली राज्यपालांनी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँप्रेसप्रमाणे काँप्रेस पक्षाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण का दिलं नाही असा प्रश्वही त्यांनी उपस्थित केला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी घाई नसून शिवसेनेसोबत बोलणी करण्यासठी आणखी वेळ मिळाल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी सागितलं